सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची सपूर्ण चौकशी करायची असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पक्षकार म्हणून अंतभूत करण्याची सूचनाही केली आहे

राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तृषार मेहता यांनी निर्णय होईपर्यंत यापुढे झाडं कापली जाणार नाहीत असं आधासन दिलं आहे तसंच याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकर्त्यांची सुटका केली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं आरे वनजमिनीला गैरवर्गीकृत वन मानलं असून तिथली झाडं तोडणं अवैध असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे आरे वनक्षेत्र गैरविकास क्षेत्र असल्याचं याचिकार्त्यांचं म्हणनं आहे महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील अर्ज मागे घेतल्यानंतर राहीलेल्या पात्र उमेदवारांना लगेचच चिन्हांच वाटप केलं जाईल काल दिवसभर प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी केली काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे तर काही जण अजूनही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत

त्यानंतर खन्या अर्थानं निवडणूक प्रचाराला वेग येईल धुळे शहर मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ माधुरी बोरसे यांनी आज माघार घेतली आहे ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने डॉ बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ती मागे घ्यावी म्हणून शनिवारी भाजपा नेते गिरीष महाजन यांची शिष्टाई उपयोगी न पडल्यामुळे आज पुन्हा जयकुमार रावल भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ सुभाष भामरे यांनी डॉ बोरसे यांची भेट घेऊन समजूत काढली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाचा आदर राखून आपण आपली अपक्ष उमेदवारी मागे घेत असल्याचे डॉ माधुरी बोरसे यांनी सांगितलं नाशिक पश्चिममधून शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे तसंच भाजपाचे बंडखोर दिलीप भांमरे यांनी माघार घेतली आहे नाशिक पूर्वमधून मनसे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरुन माघार घेतली आहे दरम्यान पालघरमधे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांचं पक्षाच्या नेत्यांना मन वळवण्यात यश आल्यामुळे घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे मावळमधे भाजपाचे डुछुक उमेदवार रविंद्र घेगडे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे राज्यविधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात नऊ प्रचारसभा तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आठ प्रचारसभा घेणार आहेत

मतदार जागृतीसाठी पालघरमधे काल मतदार दौडचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी डॉ

मतदार जागृती दौडीला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारभ झाला कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी प्रतिज्ञा मतदारांनी जिल्हाधिकारी डॉ कैलास शिदें यांच्या समवेत घेतली दरम्यान वर्धा जिल्ह्यातही स्वीप कार्यक्रमांतर्गत सामान्य मतदारांपर्यंत ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम सूरु असुन नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले अमरावती श्रे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आजपासून महामतदार जागृती मोहिम सुरु झाली आहे या मोहिमेअंतर्गत चित्ररथ तसंच कलापथकाच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे